त राज्य विधानसभेच्या निवडण्कीसाठी आज दिग्गजांचे अर्ज दाखल उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

त वंदे भारत एक्सप्रेस या नवीन वेगवान रेल्वे गाडीला केंद्रीय ग्हमंत्री अमीत शाह यांनी हिरवी झेंडी दाखवली

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे मधील कोथरूड मतदारसंघातून आज आपला नामांकन दाखल केला तर कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड उतर या मतदारसंघातून नामांकन दाखील केला तसंच याच मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ अत्ल भोसले यांनीही अर्ज दाखील केला शिवसेना पक्षाचे प्रम्ख नेते आदित्य ठाकरे यांनी मंबईच्या वरळी मतदारसंघातून आज आपला नामांकन दाखल केलं परळी या मतदारसंघातून पंकजा मूंडे यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला याच मतदारसंघातून राष्ट्रवादी कांग्रेसचे धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखील केला गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कृष्णा गजभिये यांनी तर पर्यटनमंत्री जयक्मार रावल यांनी भारतीय जनता पक्षाकडून ध्वळे जिल्ह्यातील सिंदखेड मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखील केला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणधिर सावरकर आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोवर्धन शर्मा बाळापूर इथून शिवसेनेचे नितीन देशम्ख यांनी उमेदवारी दाखल केल्याची माहिती आमच्या अकोल्याच्या वार्ताहरानं दिली आहे

जत मतदारसंघातून एकदा आणि मीरज मधून दोनदा असे सलग तीनदा सुरेश खाडे यांनी भाजपकडून विजय संपादन केलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमरावती जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रताप अडसड बह्जन समाजवादी पक्षाकडून सविता कटकतलवारे यांनी तर अचलपूर मतदारसंघातून कांग्रेसचे अनिरूदध देशमूख प्रहार जनशक्ती पक्षाचे ओमप्रकाश कडू यांनी आज अर्ज दाखल केले मोर्शी मतदारसंघातून कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला मेळघाट मतदारसंघातून रमेश मावसकर यांनी भाजपा उमेदवार म्हणून तर बडनेरा मतदारसंघातून वंचित बहजन आघाडीचे प्रमोद इंगले बसपाचे विलास गावंडे शिवसेनेच्या प्रिती संजय बंड यांनी उमेदवारी अर्ज दाखले केले अमरावती मतदारसंघातून भाजपाचे सूनिल देशमूख यांनी तर वंचित बहजन आघाडीच्या वतीनं मोहम्मदी अली मोहम्मद वहीद पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखील केला तिवसा मतदारसंघातून कांग्रेसच्या यशोमती ठाकूर बहजन समाजपार्टीचे राजीव गोरडे यांनी अर्ज दाखल केले तर दर्यापूर मतदारसंघातून बसपाचे विद्यासागर वानखेडे प्रहार जनशक्तीचे विजय वल्लेकर यांनी उमेदवारी दाखल केली

भंडारा जिल्ह्यातील त्मसर मतदारसंघातून राजक्मार माटे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला सातारा लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडण्कीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकडून श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखील केला प्रूषोतम जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखील केला आहे उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने इथं लोकसभेची निवडणू होत आहे उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे

कांग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी पश्चिम नागपूर मधून गिरीष पांडव यांनी दक्षिण नागपूर आणि बंटी शेळके यांनी मध्य नागपुरातून आज उमेदवारी दाखल केली उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अर्जाची छाननी पाच ऑक्टोबरला होणार आहे तर सात ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील

भाजपाचे सिंधुद्र्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून संग्राम ग्लाबराव गावंडे वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातून प्रकाश डहाके अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघातून केवळराम काळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या मतदारसंघातून धर्मरावबाबा आत्राम तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून पंकज भ्जबळ यांचा प्रम्ख उमेदवारीमध्ये समावेश आहे

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले कि या दोन्ही प्रकल्पांमुळे भारताची मॉरीशसच्या विकासासाठी असलेली कटिबदधता अधोरेखीत झाली आहे तसंच नागरिकांना या मेट्रो एक्सप्रेस आणि नव्या रूग्णालयांमुळे विशेष सहाय्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला उभय देशांदरम्यानचा संबंधांचा नवा अध्याय आजपासून सुरू होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले मॉरीशसचे पंतप्रधान जूगनाथ यांनी यावेळी भारत सरकारचे आभार व्यक्त करत विकासासाठी भारतमातेचा आशिर्वाद महत्वाचा असल्याचं सांगितलं

जम्म् आणि काश्मीरच्या विकासासाठी ही रेल्वेगाडी सर्वोतम भेट असल्याचं यावेळी बोलतांना अमित शाह म्हणाले या रेल्वेगाडीमुळं दिल्ली ते कटरा हे अंतर अवघ्या आठ तासात कापलं जाणार आहे

कार्यक्रमाला रेल्वेमंत्री पिय्ष गोलय उपस्थित होते

आपसातील मतभेद वैरभाव आणि जाती धर्म भाषा प्रांत हे वाद विसरून सारे भारतीय एक व्हा असं आवाहन या नृत्य नाटिकेदवारे केलं गेलं आहे

स्वच्छ आणि स्वस्थ या दोन तत्वांचा अवलंब प्रत्येकानं केला पाहिजे तसंच आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान दिलं पाहिजे असं प्रतिपादन कुलग्रू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी यांनी केलं त्याचप्रमाणे कलगुरूंच्या नेतृत्वात विदयाथ्यांनी वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रम तसंच आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाला भेट दिली यावेळी दोन्ही विद्यापीठांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचं लोकार्पण करण्यात आलं

महाराष्ट्रीय कलोपासक प्णेचे अध्यक्ष अनंत निघोजकर आणि सचिव योगेश जाधव यांच्या उपस्थितीत नागपूर विभागाच्या प्राथमिक फेरीतील नाटकांच्या सादरीकरणाचे क्रमांक आणि वेळ ठरविल्या गेली

एन एक्स मिडीया घोटाळ्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम् यांनी आज सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला त्यांचे वकील आणि ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती एन

रमना यांच्या खंडपीठापूढं हे प्रकरण तातडीच्या सूनावणीसाठी दाखल केलं

वैशाली समस्तीपूर बेग्सराय आणि खगरीया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या सर्व ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे

काल सायंकाळी साडेसात वाजतापासून आज द्पारपर्यंत सतत गोळीबार स्रू होता यात कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही सीमा स्रक्षा दलाच्या सजग जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्य्तर दिलं

या अकराव्या म्ष्टीय्द्ध स्पर्धेत भारताचं दहा खेळाडूंचं पथक सहभागी होत आहे